गृह मंत्र्यांच्या कार्यालयानं सांगितलं की संयुक पोलिस आयुकांच्या स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल गृह व्यवहार मंत्रालयानं जेएनयूमधल्या स्थितीबाबत दिल्ली पोलिसांकडून अहवाल मागवला असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत जेएनयू कँपसमध्ये काल घडलेल्या हिंसक घड्यांचा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी निषेध केला आहे हे दुर्दैवी असून अतिशय चिंताजनक आहे असं त्यांनी म्हा कें आहे कॅपस क्षेत्रात विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बस्तिल यांनीही जेएनयूमधला शिक्षक आणि विद्यार्थ्यांविरोधात करण्यात आलेला हिंसाचार अत्यंत निषेधाई असल्याचं म्हटलं आहे

जखमींना एम्स रूग्णालयात दाखल केलं आहे पाकिस्तानात पेशावर धिं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा थें झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाचं प्रकरण आणि एका शीख मुलीचं अपहरण करुन सक्तीनं धर्मांतर आणि लग्न केल्याच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे पाकिस्तान सरकारनं टाळाटाळ करणं सोडून या प्रकरणातल्या गुन्हेगारांना त्यांच्या घृणास्पद कृत्यांसाठी कडक शासन करावं असं आवाहन भारतानं केलं आहे त्विर देशांना उपदेश करण्याऐवजी पाकिस्तान सरकारनं आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कृती करावी असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी तसंच लोकांना या कायद्याविषयी माहिती देऊन या कायद्याविषयी पसरवण्यात आलेले गस्तिमज दूर करण्यासाठी भाजपाची दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम कालपासून सुरू झाली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीतल्या लाजपत नगर इथं सुरु असलेल्या मोहीमेत सहभाग घेतला

संरक्षण कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनाचं क्षेत्र आणि मिळवण्यात येणारा महसूल या दृष्टीनं देशातलं हे आतापर्यंतचं सर्वात भव्य प्रदर्शन असेल असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रदर्शनाचं उद्घा ज़ करतील

तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत नृत्य आणि कला शिक्षकांची नियुक्ती करणार आहे राज्याचे सांस्कृतिक विकास मंत्री के पांडिया राजन यांनी सरकारनं अगोदरच तत्वतः या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं सांगितलं त्रिची इथं काल एका सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते पांडियाराजन यांनी तामिळ भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक्रम शिकवणा या देशातल्या तसंच परदेशातल्याही सर्व सांस्कृतिक संस्थांचा गुणवत्ता निदेशांक तयार करण्याची पावलं उचलण्यात येत असल्याचं जाहीर केलं उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची ला कायम आहे हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हिमाचल प्रदेशात पुढचे दोन दिवस पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागानं धोक्याचा नारंगी आणि पिवळा इशारा जारी केला आहे हिमाचल प्रदेशात काल तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली

जम्मू कश्मीरच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली

राजधानी दिल्लीतही पुढचे तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पंजाब आणि हरयाणामध्ये पारा सातत्यानं सामान्य तापमानापेक्षा खाली उतरत असल्यानं थंडीची ला कायम आहे

अणू संवर्धन क्षमता आणि स्तर वाढवणं तसंघ संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्दधांचं पालन करणार नाही असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे

ज्ञाणचे कमांडर कासिम सोलेमानी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांना एक वीर योद्धा म्हणून सन्मान देण्यासाठी हजारोंच्या संख्येन जिणचे नागरिक जमा झाले होते त्यात्पूर्वी आणच्या संसदेनं शुक्रवारी बगदाद विमानतळावर ड्रोन हल्ल्यात कमांडर सोलेमानी यांचा मृत्यू झाल्यानंतर परदेशी सैनिकानी देश सोडण्यासंबंधी प्रस्ताव मंजूर केला युरोपिय संघटनेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी या अणूकराराबाबत चर्चा करण्यासाठी तसंच ित्राणमधला तणाव दूर करण्यासाठी ित्राणचे परराष्ट्रमंत्री महम्मद जावेद झारिफ यांना ब्रुसेल्स च्यें येण्याचं निमंत्रण दिलं आहे अरब लीगचे सरविधीीस अहमद अबूल घेईत यांनी इराक आणि अरब क्षेत्रातील घडामोडींबद्दल विंता व्यक्त केली असून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे या क्षेत्रात सध्या संघर्ष वाढवण्याची आणि भडकावण्याची नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचं त्यांनी एका निवेदनात म्हाजिं आहे

या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं आपली जबाबदारी पार पाडावी असं आवाहन अरब लीगच्या सरचि तामिळनाडूचे मुख्यमंत्री येडापड्डी के

पंजाबमधल्या चंडीगढ रेल्वे स्थानकात काल दृष्टीबाधित लोकांसाठी दिशादर्शक सुविधेचं उद्वाते करण्यात आलं भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळानं एनजीओ अनुप्रयासच्या सहाय्यानं ही सुविधा सुरू केली आहे अशी सुविधा असलेलं चंडीगढ हे देशातलं पाचवं आणि उत्तर भारतातलं पहिलं स्थानक आहे या सुविधेमुळे दृष्टीबाधित प्रवाशांना चंडीगढ रेल्वे स्थानकातल्या प्रवासी सुविधांची माहिती होण्यास मदत होणार आहे सर्व सुविधांसाठी चौकशी खिडकी स्थानक व्यवस्थापक प्रतिक्षागृहे उद्वाहक आणि स्वच्छतागृहांमध्ये ब्रेल नकाशाशिवाय चिन्हप्रणालीही बसवली आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात क्रिके सामन्यांच्या मालिकेतला गुवाहाटी अेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला